रळक बातम्या पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी संपूर्ण जग विस्तारवादी शर्किंमुळे संत्रस्त असताना भारतानं या विचाराविरुद्ध प्रखर आवाज उठवल्याचं मोदी यांचं प्रतिपादन सैनिकांसोबत वेळ घालवल्यानंतरच दिवाळीचा आनंद पूर्ण होतो असं सांगून सैनिकांच्या कुटुंबियांच्या बलिदानाला केला सलाम देशभरात पारंपरिक दीपोत्सवाचा उत्साह राष्ट्रपति उपराष्ट्रपति आणि पंतप्रधानांद्वारे देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना कोविडच्या सूचनांचं पालन करत दिवाळी साजरी करण्याचं आवाहन

महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळं परवा सोमवारपासून उघडणार आणि खेलो इंडियाच्या अंतर्गत खासगी क्षेत्रातील पाचशे अकादमींना केंद्राचं सहाय्य पंतप्रधान सैनिक पूल डीडी न्यूज प्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानात जैसलमेर इथल्या लोंगेवाला सीमाभागातील शेवटच्या ठाण्यावर जवानांबरोबर दिवाळी साजरी केली प्रत्येक भारतीयाला आपल्या वीर जवानांच्या शौर्यांचा अभिमान आहे भारतीय संनिकाची बरोबरी कोणीही करू शकत नाही अशा शब्दात त्यांनी भारतीय सैन्याच्या वीरतेची प्रशंसा करत सैन्याचं मनोबल वाढवलं

पाकिस्ताननं हल्ला केला त्या वेळी भारतीय सैन्यानं पराक्रमाची पराकाष्ठा करत पाकीस्तानी सैन्याला धूळ चारली लोंगेवालाचं ऐतिहासिक युद्ध भारतीय जवानांच्या अत्युच्च शौर्याची साक्ष देतं असं सांगत त्यांनी ऐतिहासिक युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला सीमेवरील वीर जवानांची प्रत्येक गरज पूर्ण व्हावी ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी आणि त्यांचा सन्मान व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे संरक्षण क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं वेगानं प्रयत्न करत आहे सैन्याचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट गाठण्याच्या वाटचालीतील हे महत्वाचे पाऊल आहे असंही त्यांनी सांगितलं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 सैनिकाकडून प्रेरणा घेऊन आज प्रत्येक भारतीय कोरोनाशी लढत आहे तुम्ही निशितपणे तुमचे कर्तव्य पार पाडा प्रत्येक भारतीय तुमच्या बरोबर आहे असा विश्वासही त्यांनी सैनिकांना दिला

सैन्याघ्या या एका निर्णयाने संपूर्ण देशाला स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची प्रेरणा मिळाली यामुळेच देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पावलं टाकत असल्याचं ते म्हणाले

सतत नवीन काहीतरी करण्याची सवय आत्मसात करा योगाभ्यासाला आपल्या आयुष्याचा भाग बनवा आणि मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी शिवाय अन्य कोणतीही एक भाषा शिका अशा तीन गोष्टी करण्याचा सल्ला त्यांनी दिला सीमेवर प्राणांची बाजी लावून अहोरात्र देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला मानवंदना म्हणून या दिवाळीमध्ये सैनिकासाठी एक दीप प्रज्वलित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं आहे निधड्या छातीनं संकटांचा सामना करणाऱ्या सैनिकांचं शौर्य शब्दात वर्णन करता येण्याजोगं नाही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवा लावू या असं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

देशभरात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासातील कोरोनाविषयक स्थितीचा हा आढावा

चाचण्या मागोवा आणि उपचार ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्यात येत असल्यानंरुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढवणं आणि मृत्यू दर कमी करणं शक्य झाल आहेअसं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

देखील ऐकू शकता फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

द्रदृश्य प्रणालीद्वारे काल ही बैठक घेण्यात आली भारतासह ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिका या सदस्य देशांदरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यावर या बैठकीत चर्चा झाली

अशा जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी बहुपक्षीय सहकार्य हा उपाय असल्याचं यातून दिसून आलं असं नमूद करताना ते म्हणाले की या साथीवर मात करण्यासाठी भारतानं एक समन्वित प्रतिसादाचा आरंभ केला आहे देशांतर्गत निर्मित लसी नाविन्यपूर्ण निदान केंद्र आणि पारंपरिक ज्ञानावर आधारित उपचार पद्धतींवर भारतीय संशोधक अथकपणे काम करत असून या साथीचा सामना करण्यासाठी परिणामकारक उपाय विकसित करत असल्याचं ते म्हणाले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

राज्यातील लोकांना शिस्तीचं पालन केल्यामुळं इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातली परिस्थिती हाताबाहेर गेली नाही असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

धार्मिक स्थळांना भेट देताना चेहऱ्यावर मास्क परिधान करणं अनिवार्य आहे असंही ते म्हणाले

ऐकूया हा वृत्तांत

दिवाळीच्या या प्रकाशपर्वानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे आश्विन आणि कार्तिक महिन्यातल्या मंगलपर्वाची आठवण म्हणून सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या वर्दळीनं सराफी पेढ्या गजबजल्या आहेत टाळेबंदीमुळं यंदा अर्थचक्राची गती काहीशी मंदावली तरीही नागरिकांमध्ये सणाचा उत्साह पाहायला मिळतोय कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाकडून वारंवार नियम आणि अटींचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे परंतूउत्साहानं खरेदीला बाहेर पडलेल्या नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच पालन होताना मात्र दिसत नाही

मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचं म्हणून सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांची खरेदी विक्रीची लगबग सुरू होती आजच सायंकाळी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्यानं घरोघरी तसंच सराफी पेढ्यादुकानंखासगी आणि सार्वजनिक कार्यालयांत लक्ष्मीपूजनाची धामधूम सुरू आहे सनईच्या मंगलस्वरात लक्ष्मी आणि कुबेराचं पूजन सुरू असून कोरोनाचं संकट टळू देत आणि सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं मांगल्याचं वातावरण नांदू देत अशी प्रार्थना नागरिक यानिमित्तानं करत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे

खेलो इंडिया कार्यक्रम देशामध्ये तृणमूल स्तरावर खेळाची संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आला आहे याअंतर्गत देशामध्ये खेळल्या जात असलेल्या सर्व खेळांसाठी बळकट पाया तयार करणे आणि भारताला खेळांच्या बाबतीत अग्रेसर बनविण्याचा उद्देश आहे

हजारो वर्षापूर्वी उल्कापातामधून या सरोवराची निर्मिती झाली होती आता ते रामसर स्थळ झाल्यामुळे त्याचं उत्तमरित्या संवर्धन होऊ शकेल कारण रामसर करार हा पाणथळ जागांच्या संवर्धनासाठीच केलेला आहे या तळ्यात सापडणारे शैवाल आणि अन्य सूक्ष्म जीवांमुळे या सरोवराची परिस्थितीक आणि जैववैविध्य यांचं आणि परिसरातील प्राणी आणि वनस्पतींचं महत्व वाढलं आहे

संदेशात म्हटलं आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी संपूर्ण जग विस्तारवादी शर्किंमुळे संत्रस्त असताना भारतानं या विचाराविरुद्ध प्रखर आवाज उठवल्याचं मोदी यांचं प्रतिपादन सैनिकांसोबत वेळ घालवल्यानंतरच दिवाळीचा आनंद पूर्ण होतो असं सांगून सैनिकांच्या कुटुंबियांच्या बलिदानाला केला सलाम देशभरात पारंपरिक दीपोत्सवाचा उत्साह राष्ट्रपति उपराष्ट्रपति आणि पंतप्रधानांद्वारे देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना कोविडच्या सूचनांचं पालन करत दिवाळी साजरी करण्याचं आवाहन